सचिन अणदूरे असं त्याचं नाव असून त्याला आज पूणे न्यायालयात हजर करणार असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

राज्यसरकार कालपासून केरळ सरकारच्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

काही संस्थांच्या सहकार्यानं अन्नाची पाकिटं पाठवण्यात आली असून इतरांनीही सहकार्यासाठी पुढे यावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिंचं आज उत्तराखण्डमधे हरीद्वारमध्ये गंगा नदीत विसर्जन करण्यात येणार आहे भाजप अध्यक्ष अमित शाह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यावेळी उपस्थित राहाणार आहेत अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेंद्र सिंह यादव यांनी काल वार्ताहारांना दिली

कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीमचा उजवा हात मानला जाणाऱ्या जबीर मोतीला काल लंडन पोलिसांनी अटक केली दाऊदच्या इंग्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीतील गृंतवणुकीचं व्यवस्थापन मोती करत होता त्याच्या अटकेची मागणी भारत सरकारनं यापूर्वीच केली होती अंमलीपदार्थांची तस्करी खंडणी आणि इतर अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असल्याचा वहीम आहे

भूटानची राजधानी थिंपू इथं झालेल्या अंतिम सामन्यात काल मध्यंतरानंतर सुनीता मुंडानं केवळ एक गोल करून बांग्लादेशला नमवलं